सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यावर खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे

शिवसेनेबरोबर य्तीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे याबाबत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सूरु आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते यूतीचं जागावाटप ठरल्यावर नारायण राणे यांच्याभाजपा प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं भाजपाच्या महाजनादेश यात्रेबाबतही पाटील यांनी यावेळी माहिती दिली भारतीय जनता पक्ष जर दिलेला शब्द पाळणार नसेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं समीकरण ठरलं असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी यावेळी केला दोन्ही पक्षांना समसमान जागा वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेकडून केली जात असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे विदयमान राज्य सरकारनं शिवस्मारकाच्या कामामधे भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला ते आज मुंबईत आयोजित संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाल्यापासून आजपर्यंत स्मारकाचं काम स्रु झालं नसून भ्रष्टाचार मात्र स्रु झाला आहे असा आरोप मलिक यांनी केला तर स्मारकाच्या उभारणीसाठी एल

टी कंपनीनं भरलेल्या निविदेतली रक्कम आणि कंत्राटाची मंजूर रक्कम यातल्या तफावतीचा उल्लेख करुन सावंत यांनी सरकारवर केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला तसंच शिवाजी महाराजांच्या प्तळ्याची उंची तलवारीची लांबी आणि स्मारकाचं क्षेत्रं या आकड्यांमधेही फेरफार झाल्याचा आरोप सावंत यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहजन आघाडीची पहिली आज यादी जाहीर झाली

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

मुंबईतल्या पीएमसी अर्थात पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध घातल्यानं या बँकेच्या खातेदारांमध्ये घबराट उडाली आहे रिझर्व बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येत आहेत हे निर्बंधं सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत मात्र बँकेचा परवाना रदद करण्याशी या निर्बंधांचा संबंध नसून बँकेचे व्यवहार सुरु राहतील असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे कांदयाच्या दरात झालेली वाढ तात्पूरत्या स्वरुपाची आहे असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात झालेल्या पाऊस आणि प्राम्ळे कांद्याची तात्प्रती कमतरता आहे असं ते म्हणाले

या वर्षी दीड महिना उशिरानं स्रू झालेला पाऊस आणि कोल्हापूरसांगली सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि प्रामुळे पावसाळी लाल कांदयाचं पीक काही ठिकाणी वाया गेलं तर काही ठिकाणी उशिराने आलेल्या पावसाम्ळे पीक लांबणीवर गेलं आहे त्याम्ळे साठवलेल्या उन्हाळी कांदयाचे भाव सतत वाढत आहेत राज्यात सध्या कांदयाचे भाव तेजीत असताना नाशिकमध्ये कळवण तालुक्यात चोरट्यांनी एक लाख रूपयांचा कांदा चोरून नेल्याची घटना घडली

फौजदारी प्रकरणातल्या तपासादरम्यान पोलिसांना अचल संपत्ती जप्त करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमुर्ती दीपक गृप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेला निर्णय कायम ठेवला

दोन दिवसांच्या तेजीनंतर नफेखोरांनी विक्री केल्याम्ळे आज शेअर बाजार काहीसा नरमला

लातूर शहरात बार्शी रोडवर शासकीय वसाहत परिसरात असलेल्या विहिरीमध्ये दरवर्षी करण्यात येणारे गणेश विसर्जन थांबवून जिल्हा प्रशासनाने या विहिरीतील गाळ काढला आहे

बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस काल रात्री झाला एकाच रात्री सरासरीच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला

सातारा तालुका जावली आणि इतर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ब याच ठिकाणी म्सळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी म्सळधार पाऊस पडेल विदर्भात त्रळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह म्सळधार पावसाच्या सरी होतील असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे